गडचिरोली जिल्हात एटापल्ली तालक्यात नक्षलवाद्यांनी आज सकाळी भू सुरुंगाचा स्फोट घडवून आणला कसनसूर उपपोलिस ठाण्याच्या हद्दीत वाघेझरी मतदान केंद्राजवळ हा स्फोट झाला सुदैवानं या स्फोटात कोणीही जखमी झालं नाही मात्र या परिसरात तैनात पोलिस जवानांमध्ये एकच खळबळ उडाली एटापछ्ली तालुक्यातल्या गट्टा जांभिया गावात काल सायंकाळी झालेल्या अशाच एका स्फोटात एक सैनिक जखमी झाला होता

छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांनी बस्तर लोकसभा मतदारसंघात आज पहाटे भू सुरुंगाचे स्फोट घडवून आणले सुरक्षा दलाच्या मार्गावर हे सुरुंग पेरून ठेवण्यात आले होते मात्र सुरक्षा पथकांनी मार्ग बदलल्याने या स्फोटात कुणीही जखमी झालं नाही

दंतेवाडा जिल्ह्यातल्या अनेक गावांमधल्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा लागल्याचं दिसून येत असल्याचं इथं नियुक्त असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे

याबाबतच्या ड्वीटर संदेशात पंतप्रधानांनी तरुण आणि प्रथम मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होउन विक्रमी संख्येत मतदान करण्याचं आवाहन केलं आहे काँग्रेसचे अध्यक्ष राहल गांधी यांनीही मतदारांना कोणत्याही भूलथापांना बळी न पडता विचारपूर्वक मतदान करण्याचं आवाहन केलं आहे

कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीला लाभ होईल असा कोणताही चित्रपट इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये या कालावधीत प्रदर्शित करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे हा निर्णय नमो टीव्हीलाही लागू असेल लोकसभा निवडणुकीच्या काळात या वाहिनीचं प्रसारण करता येणार नाही असं या बातमीत म्हटलं आहे

यामध्ये रोख रक्कमेसह सोनं अवैध दारू अंमली पदार्थ आणि विविध भेटवस्तूंचा समावेश आहे

याठिकाणी रांगोळी काढून आणि प्रवेशद्वार सजावट करून मतदारांचे स्वागत झाले शिवाय लोकशाही प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा जास्तीत जास्त महिलांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महिलांव्दारे मतदान केंद्र चालविण्यात येत आहे

ही मुदत आज संपणार होती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क मंडळानं जारी केलेल्या अधिसूचनेत व्यावसायिक प्रतिष्ठानांना हे विवरणपत्र दाखल करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी नंतर ही मुदत वाढवून देण्यात आली आहे